यवतमाळ मधल्या पोस्टल ग्राउंडवरच्या शायर भाऊसाहेब पाटणकर सभागृहातल्या राष्ट्रसंत तुकडोजी परिसरातल्या प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ अरुणा ढेरे मावळत्या संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख मराठी साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्ष डॉ विद्या देवधर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे तसंच या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार संमेलनाचे कार्याध्यक्ष इत्यादी मान्यवर आणि साहित्यिक उपस्थित होते उद्घाटक वैशाली येडे आपल्या भाषणात शेतकरी आत्महत्या हा व्यवस्थेचा बळी आहे असं सांगून उद्विग्नता व्यक्त केली तर मुळ उद्वाटकाला न बोलावण ही असहिष्णता असून यात सर्व पक्ष भागिदार आहेत असं सांगत लक्ष्मीकांत देशमुख यांनी नयनतारा सहगल यांच्या भाषणातले मुद्दे वाचून दाखवले विरोधी मत हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं ते म्हणाले नयनतारांचं निमत्रण रद्द करणं ही नामुष्की गोष्ट असून राजकाराणासाठी साहित्यांला वेठीला धरणं अयोग्य आहे असं संमेलनांध्यक्ष अरुणा ढेरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं सयोजकांनी झुंडशाहीपुढे झुकणं अशोभनिय असून धर्मांच्या नावाखाली धुमाकुळ घालणा या ओळखणं काळाची गरज आहे असं त्या म्हणाल्या तत्पूर्वी आज सकाळी ग्रंथदिंडीनं संमेलनाचं बिगुल वाजलं यवतमाळच्या आझाद मैदान इथून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला दिंडीसाठी संमेलन परिसरापर्यंतचा मार्ग रांगोळीनं सजवण्यात आला होता संमेलनात आज संध्याकाळी कवी शंकर बडे कविकट्टा परिसरात आयोजित कवी शिवा राऊत व्यासपीठावर कवीकट्ट्याचं उद्घाटन डॉ

शहाजिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे संपकरी बेस्ट कर्मचा यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करणार असल्याचं राज्यसरकारनं आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं या समितीत मुख्य सचिव परिवहन सचिव तसंच नगर विकास सचिवांचा समावेश असेल संप काळात प्रवाशांसाठी काय उपाय योजना केल्या याची माहिती न्यायालयानं यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी करताना सरकारकडे मागितली तसंच संप मिटवण्यासाठीच्या वाटाघाटीत काय ठरतय ते कळवण्याच्या सूचनाही केल्या संप पुकारण्यापूर्वी न्यायालयात दाद मागायला हवी होती असं न्यायालयानं संपकरी संघटनांना सांगितलं याप्रकरणी आता सोमवारी सुनावणी होणार आहे बेस्टच्या संपाबाबत चर्चा करुन लवकरच तोडगा काढू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केला आहे ते आज दिल्लीत वार्ताहरांच्या प्रश्नाला उत्तर देत होते बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तोडगा निघू शकला नाही त्यामुळे आज चौथ्या दिवशीही संप आणि त्यामुळे मुंबईकरांचे हालही सुरूच आहेत

आगामी लोकसभा निवडणुकीकरता कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचं आवाहन भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे ते आज नवी दिल्लीत पक्षाच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय अधिवेशनात मार्गदर्शन करत होते सरकारच्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोचवावी देशभरात पक्षाचा विस्तार करावा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विकासयात्रा पुढं न्यावी असं आवाहनही त्यांनी केलं विरोधी पक्षांची नियोजित महाआघाडी मृगजळ असून त्याचा भाजपावर काही परिणाम होणार नाही असं ते म्हणाले कायदेशीर मार्गानं राम मंदिराचं लवकरात लवकर निर्माण व्हावं यासाठी भाजपा प्रयत्न करत असून या प्रयत्नांना काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप शाह यांनी केला या अधिवेशनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री पक्षाचे खासदार आणि वरिष्ठ नेते सहभागी झाले आहेत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सांगता समारंभाला मार्गदर्शन करणार आहेत अधिवेशनाच्या शेवटी आर्थिक आणि राजकीय प्रस्तावही मंजूर केले जाण्याची शक्यता आहे बहुउद्देशीय रेणुकाजी धरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विशेषतः राजस्थान आणि दिल्लीची पाणी समस्या दूर होईल असा विश्वास जलसंधारण नदी विकास आणि गंगा संरक्षणमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे या प्रकल्पासाठी उत्तर प्रदेश हरयाना हिमाचल प्रदेश दिल्ली राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांनी आज संबंधित करारावर स्वाक्षऱ्या केल्या यावेळी नितीन गडकरी तसंच सहाही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते या राज्यांमधील पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे या प्रकल्पांअतर्गत यमुना नदी तसंच टोन आणि गिरी या तिच्या उपनद्यांवर तीन जलाशय बांधले जाणार आहेत

वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती

यामुळे निवडणूक प्रक्रियेवर दुष्परिणाम होत असल्याचं निदर्शनाला येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे कायद्याच्या उपाययोजनांबरोबरच सर्व राजकीय पक्ष तसंच निवडणुकी संबंधित इतर घटकांनीही सातत्यानं प्रयत्न करुन यावर उपाययोजना करण्याची गरज आयोगानं व्यक्त केली आहे उच्चस्तरीय निवड समितीद्वारा सीबीआय संचालक पदावरुन बदली केल्यानंतर आलोक वर्मा यांनी आपला राजीनामा सरकारकडे सुपूर्द केला आहे अग्निशमन दलाच्या महासंचालक पदावर आलोक वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र त्यांनी पदभार स्विकारण्यास नकार देत राजीनामा दिला आहे

बंगळूरु इथं आज एका वार्ताहर परिषदेत सिवन यांनी या वर्षात इस्रोकडून राबवण्यात येणाऱ्या विविध मोहीमांची माहिती दिली

या स्पर्धेत महाराष्ट्रानं काल जिमनस्टिक्समधे पाच जलतरण स्पर्धेत तीन अध्यमेटिक्समधे दोन तर भारोत्तोलनमधे एक सुवर्णपदकं जिंकलं